लस वितरणासाठी वाहतूक वितरण आणि प्रशासकीय व्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली कोरोना काळात निवडणुकांचं यशस्वी आयोजन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुभवाचा वापर देशात वितरणाचं जाळं पसरवण्यासाठी करावा असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे तीन लसी विकासाच्या मार्गावर असून यातली एक तिसऱ्या तर दोन दुसऱ्या टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली भारतीय वैज्ञानिक आणि संशोधक पथकं लस निर्मितीसाठी शेजारी देशांनाही मोठी मदत करत असल्याचं मोदी यांनी सांगितलं लस निर्मिती आणि वितरणासाठी वैद्यकीय आणि माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं भारतानं केवळ शेजारी देशातच नव्हे तर संपूर्ण जगापर्यंत आपले प्रयत्न पोचवावेत असे निर्देश प्रधानमंत्र्यांनी दिले आहेत राज्यातील पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी ग्रामस्थांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे येत्या सोमवारी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत सोमवारी सकाळी ते अक्कलकोट तालुक्यात सांगवी खूर्द श्वे नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी आणि ग्रामस्थांशी चर्चा करतील त्यानंतर अक्कलकोट रामपूर बोरी उमरगे वियादी ठिकाणी आपत्तीप्रस्त घरांची आणि शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत पंढरपुरात चंद्रभागा नदीपात्राजवळ नव्यानं बांधलेल्या घाटाची भिंत कोसळून सहाजणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी ठेकेदार आणि अधिकारी दोषी आढळले तर त्यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलं त्यांनी आज पंढरपूरात जाऊन या दुर्घटनास्थळी भेट दिली तसंच पूरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या या घाटाचं काम अंत्यत निकृष्ट दर्जाचं दिसत आहे त्यात काळी माती वापरलेली दिसत आहे याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं आहे असं ते म्हणाले या घाटाच्या कामाची माहिती घेण्यासाठी पुण्यामध्ये बैठक घेतली जाईल या बैठकीला पंढरपुरातले अधिकारी आणि आमदार भारत भालके उपस्थित राहतील या प्रकरणातल्या दोषींवर कारवाई व्हावी यासाठी आपण वैयक्तिकपणे लक्ष देणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं यावेळी आमदार भारत भालके आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते प्राच्या पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी राज्यसरकारनं वॉटर ग्रीड योजना कार्यान्वित करावी अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे यामुळे राज्याच्या दृष्काळी भागाला पाणी मिळेल तसंच पूराचं व्यवस्थापन करण्यासाठी लागणाऱ्या साधनांची बचत होईल असं त्यांनी म्हटलं आहे सरकारनं याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करणारं करणारं पत्रं त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांना लिहिलं आहे राज्यात दर वर्षी पुरामुळे अपरिमित हानी होत असून या नैसर्गिक आपत्तीचं व्यवस्थापन करण्यासाठी तातडीनं उपाययोजना करायची गरज असल्याचं त्यांनी यात म्हटलं आहे राष्ट्रीय ऊर्जा ग्रीड आणि महामार्ग ग्रीडच्या धर्तीवर राज्य वॉटर ग्रीड योजना कार्यान्वित करून त्याद्वारे राज्यातल्या पूर आलेल्या नद्यांचं पाणी दृष्काळग्रस्त भागातल्या नदीपात्रात सोडतायेईल यामुळे या भागातला पाणीटंचाईचा प्रश्न मिटेल तसंच कृषी उत्पादन वाढून ग्रामीण आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल असं गडकरी यांनी म्हटलं आहे

कोरोना चाचणीसाठी निकृष्ट दर्जाच्या किटसला मान्यता देणाऱ्या वैद्यकीय शिक्षण संचालकांवर तसंच न तपासता किटस् स्विकारणाऱ्या आरोग्य संचालकांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करायची मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते जालना आणि पुणे जिल्ह्यात किटस् पुरवणाऱ्या कंपनीला कायम स्वरुपी काळया यादीत टाकावं असं त्यांनी सांगितलं राष्ट्रीय विषाणू संस्थेनं तपासणी संच निकृष्ट असल्याचा निर्वाळा दिल्यानंतरही त्यांची खरेदी करण्यात आल्यानं या गंभीर प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही दरेकर यांनी केली आहे केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे

मिरज बेडग मार्गावर एका शेतात सुरु असलेली ऊस तोड रोखण्यात आली

नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे यापैकी पाच विशेष गाड्यांची जोडी वांद्रा टर्मिनसवरून सोडल्या जातील या विशेष गाड्यांच्या प्रवासाकरता विशेष शुल्क आकारलं जाईल असं या पत्रकात म्हटलं आहे येत्या दोन दिवसांत कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे तर या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा श्रीारा हवामान विभागानं दिला आहे